माध्यमातून येणाऱ्या काळात भारताचा वेगाने विकास होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

दादाजी भ्से यांच्या सुचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई पॉस ला जून अखेरपर्यंत मुदतवाढ

कोरोनाचा प्रभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जरी मंदी आली असेल तरी प्रतिभा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात भारताचा वेगाने विकास होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले सर्वसमावेशकता ग्रंतवणूक पायाभूत सुविधा आणि नवकल्पना यांच्या माध्यमातून देशाला स्वावलंबी बनवून देशाचा विकास होईल असंही त्यांनी सांगितलं आयात कमी करून उत्पादकता वाढवणं हे आत्मनिर्भर भारत अभियानाचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

कोरोना विषाणू संक्रमणाला प्रतिबंध करणं आणि अर्थव्यवस्था बळकट करणं या दोन बाबींना सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आपल्या सरकारनं केलेल्या आर्थिक सुधारणा सुनियोजित सुसंबद्ध आणि भविष्यकाळाचा विचारातून केलेल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं कृषी क्षेत्र आणि एम एस एम ई मध्ये स्रू झालेल्या सुधारणा या ऐतिहासिक असून या धोरणात्मक सुधारणांचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ परिणाम होईल आणि यामुळे देशातील रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं ही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं

कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येचा विचार करता अमेरिका ब्राझिल रशिया ब्रिटन स्पेन आणि इटली नंतर सातव्या क्रमांकावर भारत आहे

मुकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणा या अमरावरती जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला आधार प्रणालीच्या साहयाने तिचा पत्ता शोधून काढण्यात यश मिळाले असून या महिलेला स्वतंत्र वाहनाने स्वगुही पोहोचण्यासाठी रवाना करण्यात आले आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली

कुठेही उल्लंघन झाल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाई करावी असे निर्देश अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले

आज नऊ जणांना जिल्हयातील खामगाव येथील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली

वाशीम येथील ग्रुमाऊली महिला बहउद्देशीय संस्थेने लॉकडाउन दरम्यान कच्चा माल खरेदी करून संस्थेच्या महिला सदस्यांच्या माध्यमातून डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये लागणारी ओपीडी कीट आणि मास्क तयार करून त्याची विक्री करण्याचा उपक्रम सुरू केला

भंडारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे

वर्धा जिल्हयाच्या हद्दीला लागून असलेल्या शेजारील जिल्हयातील शेतक यांना जिल्हाबंदी असल्याम्ळे म्ळे वर्धा जिल्हयात काप्स विक्री करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे इतर जिल्हयातील काप्स विक्री करिता जिल्हयात प्रवेश करु देण्यास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी परवाणगी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून वाशिम जिल्ह्याच्या कारंजा व मानोरा तालुक्यात ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने जनावरांना विषबाधा झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीचे कोमटे असलेल्या शेतात जनावरे चरायला नेव् नयेत असे आवाहन वाशिम जिल्हा पश्संवर्धन अधिकारी डॉ

सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांवर इतर कुठले कर्ज असल्याच्या कारणास्तव बँका पीक कर्ज नाकारू शकत नाही याबाबत टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भ्से यांनी आज दिलेत एकही शेतकरी पीक कर्जपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून कृषीमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सदवारे नागपूर विभागाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते गृहमंत्री अनिल देशम्ख जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यावेळी उपस्थित होते या बैठकीत नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला कृषीमंत्री म्हणाले की उत्पादकता वर्षाच्या निमित्ताने जिल्हा राज्य आणि देशातील पिकांच्या उत्पादकतेचा त्लनात्मक अभ्यास करून कृषी उत्पादकता वाढविण्याचे नियोजन आणि उपाययोजना आखण्यात येणार आहे सोयाबीन बियाणं अपेक्षापेक्षा कमी असणार आहे मात्र शेतकऱ्यांनी घरघ्ती बियाण्यांचा जास्तीत जास्त वापर करावा या बियाण्याच्या उगवण क्षमतेच्या प्रयोगाबाबत कृषी विभागाने गावपातळीवर मार्गदर्शन करावे असेही ते म्हणाले पीएम किसान योजनेचा आढावा घेतांना कृषी मंत्री म्हणाले की शेतकऱ्यांना वर्षाला मिळणाऱ्या सहा हजार रुपयाच्या निधींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आढावा घ्यावा क्ठलाही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खात्री करावी असे ते म्हणाले कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातून मजूर आणि कामगार वर्ग औदयोगिक आस्थापनेवरुन स्वगावी परतला आहे त्यामुळे औद्योगिक आस्थापनांवरील मन्ष्यबळाचा त्टवडा निर्माण झाला आहे

हरडे यांनी केले आहे पीएम केअर्स फंड पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्ती परिस्थितीत मदत निधीत जमा झालेल्या पैसा जाहीर करावा अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेला केंद्र सरकारने विरोध दर्शवत ही याचिका फेटाळण्याची विनंती केली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर ही याचिका दाखल झाली आहे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी केंद्र सरकारच्या वतीनं न्यायालयाला ही विनंती केली खंडपीठाने केंद्र सरकारला या संदर्भात दोन आठवड्याच्या म्दतीत एका प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यास सांगितलं आहे राज्यातल्या वैदयकीय शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांच्या परीक्षांबाबात आरोग्य विज्ञान विदयापीठानं तातडीन निर्णय घेण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलग्रू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्याशी द्रध्वनीवर चर्चा केली आणि परीक्षांबाबत असलेली अनिश्वितता लवकरात लवकर दूर करण्यास सांगितलं आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे सिव्हील लाईन्स म्ख्यालयात येणारे नागरिकांचे थर्मल स्कॅनिंगला काल पासून प्रारंभ करण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमिवर थर्मल स्कॅनिंग करुन कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेश व्दारावरच सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांची शरीराचे तापमानाची चाचणी करुन नोंद घेण्यात आली अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यानं संभाव्य निसर्ग चक्री वादळाचा फटका पालघर जिल्ह्यातल्या वसई पालघर आणि डहाण् ताल्क्यातल्या सम्द्र किनाऱ्याच्या भागांत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीनं पालघर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई पॉस ला जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी दिला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी राज्याच्या अन्ननागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण विभागावर ही जबाबदारी आहे